रेल्वेच्या इतिहासात प्रथमच देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच ठिकाणी रेल्वे येण्यासाठी सुरुवात झाली असल्याचं सांगत यातून एक भारत श्रेष्ठ भारताचं सौंदर्य प्रतिबिंबित होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले ही योजना अभूतपूर्व असून भारतीय रेल्वेचं ध्येय आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी यांचा संगम असल्याचं मोदी यांनी अधोरेखित केलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं

तर गेल्या काही वर्षात रेल्वेच्या आधुनिकीरणासाठी करण्यात आलेलं काम अभूतपूर्व असल्याचं सांगत त्यापूर्वी केवळ रेल्वेचं दुरूस्तीचं काम होत होतं असं मोदी यावेळी म्हणाले आतापर्यंत न जोडल्या गेलेल्या भागांना रेल्वेन जोडलं जात असल्याचं मोदी यावेळी म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानामुळे रेल्वे पर्यावरण पूरक होईल याची दक्षता घेतली जात असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं या गाड्यांमुळे केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरातमधील रेल्वेच्या इतर अनेक प्रकल्पांचही लोकार्पण करण्यात आलं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे ही कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी गोयल यांनी प्रकल्पासंदर्भातील माहिती दिली तर रुपाणी यांनी या प्रकल्पामुळे हे ठिकाण विश्व पर्यटन बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं यावेळी सांगितलं केवडिया रेल्वे स्टेशनला ग्रीन बिल्डींग प्रमाणपत्र मिळालं आहे

इराण क्षेपणास्त्र इराणच्या रिव्होल्युशनरी गाईसनी आज हिंदी महासागरात लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा मारा म्हणजे इराणचा एक लष्करी उपक्रम असून स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या ड्रोन्सच्या चाचणीचंही काम सुरू होतं आज या चाचण्या ओमानचं आखात आणि उत्तर हिंदी महासागरात होणार आहेत इराणचे लष्करप्रमुख जनरल मोहम्मद बाकेरी यांनी सांगितलं की या चाचण्या करण्यामागे आमचा संघर्षाचा कोणताही हेतू नाही

मॉस्को आणि फिनलंड व्हिएतनाम आणि कतारच्या राजधान्या यांदरम्यानची विमानसेवाही याचं दिवशी सुरू होणार आहे कोरोना साथीच्या उद्रेकाच्या काळात या विमानसेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत त्या सुरू केल्या जाणार नाहीत असं रशियाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा गुजरातच्या सूरत नवसारी आणि नर्मदा जिल्ह्यात उत्तराखंडमधील देहरादून जिल्हा आणि उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातही याचा प्रादुर्भाव असल्याचं मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने म्हटलं आहे याव्यतिरिक्त दिल्लीमध्ये कबूतर आणि नजफगडमधील तपकिरी फिश घुबड आणि रोहिणीमधील बगळ्यांची बर्ड फ्लू चाचणी सकारात्मक आली आहे कुक्कुटपालन आणि त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीवरील बंदी घालण्यासाठी आणि संक्रमित क्षेत्र आणि राज्यांमधून कोंबडीजन्य पदार्थांच्या विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती राज्यांना करण्यात आली आहे तसचं चांगल्या पद्धतीने आणि योग्य तापमानात शिजवलेले कोंबडी आणि अंडी यांचे सेवन सुरक्षित असून ग्राहकांनी अफवांकडे लक्ष देवू नये असं आवाहनदेखील मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे

हे पथक विधानसभा निवडणुकांच्या तारखा निबित करण्यासाठी अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहे आयोगाचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलिस महासंचालक यांच्यात देखील एक बैठक होणार आहे

भूकंप इंडोनेशियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर सेमेरू ज्वालामुखीमध्ये झालेल्या स्फोटामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे देशाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या भूगर्भीय संस्थेनं दिलेल्या आकडेवारीनुसार इंडोनेशियातील पूर्व जावा प्रांतात काल ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर राख आणि धूर जवळपास साडेपाच किलोमीटर पसरला आहे

जावा आणि सुमात्राच्या सीनाबंग बेटावरील मेरपी ज्वालामुखीसारख्या इतर ज्वालामुखींनी हालचाली दर्शविल्या आहेत रस्ते सुरक्षा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना या उपक्रमाला उद्यापासून सुरुवात होणार आहे रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता आणि अपघातांची संख्या कमी करणे हा यामागचा उद्देश आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत याअंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये रस्ते सुरक्षासंबंधी एक चित्रफीत राष्ट्रीय विजेतेपदासाठीच्या वाघा बॉर्डर ते कन्याकुमारी या मार्गावरील सुरक्षित वेग मर्यादा आव्हान स्पर्धेचं ध्वजांकन आणि रस्ते सुरक्षाविषयक पुरस्कार यांचा समावेश असेल राज्यसरकारं सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसंच विमा कंपन्या यामध्ये चर्चासत्र वॉकेथॉन भित्तिचित्र स्पर्धा याद्वारे सहभागी होणार आहेत राजस्थान अपघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बस अपघातात बळी गेलेल्यांसाठी शोक व्यक्त केला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे अपघातात आपण किंमती जीव गमावले आहेत असं ते म्हणाले

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन इथं सुरु असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिस या दिवशी भारतीय गोलंदाजांनी फलंदाजीत चांगली चमक दाखवत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दमछाक केली

तत्पूर्वी आज सकाळी खेळ सुरु झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाला त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मयांक अगरवाल आणि ऋषभ पंत यांनी काही काळ पडझड रोखली मात्र हे तिघे बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूर आणि वाशिंग्टन सुंदर यांनी कसोटीतील आपापली पहिली अर्धशतके झळकावली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार